माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबतच्या मार्गदर्शक नियमांची माहिती दिली

चित्रपटाच्या प्रारंभी तसंच मध्यंतरात कोविड जागरुकतेसंबंधी मिनिटभराची ध्वनिचित्रफीत दाखवण्याची सूचनाही सिनेमागृहचालकांना करण्यात आली आहे एकल पडदा चित्रपटगृहांमध्ये जास्तीच्या तिकीट खिडक्या ठेवण्यास सांगण्यात आलं आहे सिनेमागृहातली हवा खेळती राहण्याची खबरदारी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे

त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारनं जारी केल्या आहेत यान्सार शाळांनी कोरोना प्राद्भावाच्या काळात शाळेतल्या शैक्षणिक तसंच संबंधित उपक्रमासांसाठी पर्यायी दिनदर्शिका तयार करावी असं सुचवलं आहे याशिवाय विद्यार्थ्यांनी प्न्हा नियमितपणे शाळेत यावं यासाठी प्रयत्न करायलाही सुचवलं आहे वर्ग शिक्षणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीनं शिक्षकांनी आपली कौशल्यं विकसित करावीत असंही या मार्गदर्शक सूचनांमधे म्हटलं आहे शिकवताना तसंच शाळेच्या व्यवहारांमधे परस्परांपासून स्रक्षित अंतर राखलं जाईल या दृष्टीनं उपाययोजना कराव्यात असं यात सुचवलं आहे त्या त्या राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी जारी केलेल्या नियमांच्या आधारे शाळांनी कोरोना संसर्गापासून बचावाच्या दृष्टीनं स्वतःची मानक कार्यप्रणाली विकसित करावी असंही या सूचनांमधे म्हटलं आहे

या चाचण्यांमुळे कोविडचे लवकर होणारे निदान योग्य वेळी विलगीकरण आणि योग्य उपचारपद्वती यामुळे मृत्यूदरातही घट झाल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे

गेले काही दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कालही कायम राहिली

राज्यात काल कोरोनाम्ळे होणाऱ्या मृत्यूतही मोठी घट दिसून आली

यासंदर्भातला अध्यादेश काढण्यात आला असून उपसचिव दर्जाचा अधिकारी आणि इतर कर्मचारी यांची यासाठी नेमणूक करण्यात आली असून येत्या दसऱ्यापर्यंत ते कार्यालय स्रु होईल असं पटोले यांनी सांगितलं

ते आज सकाळी विधान भवनात घेतलेल्या एका वार्ताहर परिषदेत बोलत होते ज्या राजकीय पक्षांनी सरकारवर आरोप केले होते त्यांनी माफी न मागितल्यास महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही असं ते म्हणाले

सी एम आर

या योजनेची अधिक माहिती कृषी विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट क्रीषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे

रामन इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला

त्यामुळे संपूर्ण शहराची स्वच्छता गरजेचे असल्याचे मत आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त होत आहे

त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेले सोयाबीन खरीप ज्वारी आणि कापसाचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन पीक कापणीस तयार झाले असून काही ठिकाणी कापणी आणि मळणीचे काम चालू आहे शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेले पीक योग्य ठिकाणी जमा करून मळणी करून घ्यावी पिकाचे पावसापासून होणारे न्कसान टाळावे